राज्यभरात ड्राय रन साठी निवडलेल्या प्रत्येक केंद्रांमधे लाभार्थ्यांची कोरोनाच्यादृष्टीनं सुरक्षाविषक तपासणी आणि निर्जंतुकीकरण केलं गेलं

यात जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणेउपजिल्हा रुग्णालय शहापुर प्राथमिक आरोग्य केंद्र दिवा अंजुर प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणे आणि भिवंडी निजामपुर महानगरपालिका हद्दीतली दोन केंद्र याशिवाय कल्याण डोंबिवलीनवीमुंबई उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रत्येकी एका केंद्राचा समावेश होता सांगली जिल्ह्यात सांगली महापालिकेच्या वतीनं कोविड लसीकरणाची ड्रायरन झाली हनुमाननगर श्विल्या आरोग्य केंद्रात ही ड्रायरन झाली

जागतिक आरोग्य संघ जेचे सर्व्हीलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेन्द्र भोसले यांच्या नेतृत्वात ड्राय रन यशस्वीरित्या झाली महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र तसंच वाळकी ध्विल्या आरोग्य केंद्रात ही ड्रायरन झाली

राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण केला जाईल त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी पाहणीनंतर आयोजित बैठकीत दिली प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरो चिंचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गोसीखूर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामं तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावं अशा सूचना त्यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांनी दुपारी चंद्रपूरजिल्ह्यात घोडाझरी कालव्याची पाहणी केली त्यानंतर पुढं निघालेल्या मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी थांबवल्यानं खळबळ उडाली ताफ्यासमोर शेतकऱ्यांची गर्दी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत वाहनातून उतरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला याबाबत गोसेखूर्द संयुक्त समितीचे संयोजक ऍड गोविंद भेंडारकर यांनी सांगितल

ते आज नाशिकमधे बातमीदारांशी बोलत होते भा क्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना तयार केल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण करायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही मात्र सध्या ती वेळ नाही तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामकरणाचं राजकारण केलं जात आहे असं आठवले म्हणाले केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत कायद्यात सुधारणा करणे ठीक पण कायदेच मागे घ्या ही मागणी संयुक्तिक नाही असंही ते म्हणाले मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली हंगामी स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात एार्जी जनरलला पक्ष केलं असून त्यांना नोरीस बजावल्याची माहिती आहे

त्यावर केंद्र सरकारनं आतापर्यंत कोणताही खुलासा केलेला नाही आणि पुढाकार घेतलेला नव्हता आता मात्र केंद्र सरकारला याबाबत संधी मिळाली आहे असं चव्हाण म्हणाले मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारनं बाजू घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना पत्राद्वारे करणार आहेत राज्यातल्या भाजपा नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले

करोनाकाळात लोकांनी आपल्यातला मातृत्वभावआणि सेवा भाव जागवला तसंच प्रसंगी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली त्यामुळेच भारतात कोरोनाबाधित आणि कोरोना बळींचं प्रमाण जगाच्या तूलनेत कमी राहिलं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हाविं आहे

अनेकदा मागणी करूनही गावातल्या रस्त्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्ष सुद्धिला नसल्यानं ग्रामस्थांना हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद श्री झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पार्श्वेल यांनी ही माहिती दिली मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केल्या जातील असंही ठाले पार्शिल यांनी सांगितलं मुंबई शेअर बाजारात गेले दोन दिवस सुरु असलेली घसरण आज थांबली

कोरोनामुक्तीचा देशातला दर हा जगातल्या उच्चत्म दरापैकी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हा िं आहे

देशात बर्डफ्ल्यूचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र वनविभागानं क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी कराव्यात अशा सूचना केल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली

हा रेल्वेमार्ग जालना खामगाव असल्यामुळे या मार्गाचा विस्तार शेगावपर्यंत करावा अशी मागणी बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे या मार्गाच्या विस्तारासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले

त्यांना महाडमधल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे चालकाचा वाहनावरचा ताबा सुद्धियानं गाडीनं दोन पल ्या घेतल्या गावकरी मदतीला धावल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज सलग द्सऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे द्पारनंतर अनेक भागात पाऊस झाला

सिताफळ कांदा भाजीपाला आणि विर पिकांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले

नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे

यामुळे मिरची कापूस पपई यांच्यासह गहू हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे